त पालघर इथं ग्राम समूहांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या रूर्बन मिशन अंर्तगत अनेक कामे प्रगतीपथावर

सामाजिक परिवर्तन आणि व्यवस्थेमधील बदलांसाठी न्यायव्यवस्था आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय न्यायिक संमेलनाचं उद्घाटन दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कायदा हा सर्वोच्च असून देशातल्या नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर अतूट विश्वास असल्याचं ते यावेळी म्हणाले लोकशाहीत विरोध आणि लोकप्रियता दोन्हींचा स्विकार केला गेला पाहिजे असं कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलतांना सांगितलं न्यायपालिका आणि बदलतं विश्व हा या संमेलनाचा विषय आहे दहशदवाद्यांना होत असलेल्या अर्थप्रवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक कारवाई कृती दलानं पाकिस्तानचं नाव ग्रे लिस्ट मध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे असलेल्या लष्कर ए तय्यब्बा जैश ए मोहम्मद आणि हिजबूल म्जाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारा आर्थिक प्रवठा रोखण्यात पाकिस्तानला अपयश आलं तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे आर्थिक कृती दलाच्या पॅरिस इथं झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला भारतात आता कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या आजाराच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपायांसदर्भात सर्व राज्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत हे स्पष्ट झालं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे

पालघर इथं अर्थव्यवस्थेचा विकास आणि लोकांपर्यंत गावागावांत म्लभूत सोईस्विधा पोहचवण्याच्या तसच ग्राम सम्हांचा विकास करण्याच्या उद्देशानं स्रु करण्यात आलेल्या श्यामा प्रसाद म्खर्जी रुर्बन मिशन पालघर जिल्ह्यात यशस्वी पणे लोकांपर्यंत पोहचत आहे याविषयी कासारवाडीचे उपसरपंच राजेंद्र राऊत यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी आपला अन्भव व्यक्त केला

काटोल नरखेड ताल्क्यात सिंचनासोबतच पेय जलाचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणाची काम प्राधान्यान पूर्ण करण्यात येतील तसच कार प्रकल्पाची ऊंची वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात येईल अस राज्याचे गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज नागप्रात सांगितल काटोल आणि नरखेड परिसरात पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी वापरण्यात येणा या पाण्याचा अभाव असल्याम्ळे शेतीवर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे शेतीला सिंचनाच्या स्विधा मिळाल्यास या भागातील शेतीत संत्र्यांसोबत विविध पिकांचे उत्पादन घेता येणे शेतक यांना सुलभ होणार आहे यासाठी हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार आहे केंद्रीय क्रीडा आणि युवा मंत्रालयाच्या स्वायत संस्था असणा या नेहरू युवा केंद्र संघटनच्या एनवायकेएस नागपूरातील नेहरु य्वा केंद्राद्वारे एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन नागपूरच्या खडगाव रोड येथील मिशन इंडिया कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन आज राज्यसभेचे खासदार डॉ विकास महात्मे यांच्या हस्ते झाल

लोकतांत्रिक देशांमध्ये सरकारची जबाबदारीही नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे असते परंत् आज देशातील जनता अस्रक्षित वातावरणात जगत आहे आणि त्यांना नागरिकत्व स्धारणा कायद्याम्ळे द्य्यम नागरिकाची वागणूक देण्याचा शासनाचा अजेंडा आहे असा आरोप भीम आर्मीचे प्रम्ख एयडव्होकेट चंद्रशेखर आजाद यांनी आज नागप्रातील रेशीमबागेत आयोजित एका जाहीर सभेत केला सभेच्या स्रुवातीला चंद्रशेखर आजाद यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले संविधान हे समता बंध्ता व एकता यावर आधारित असून हा देश केवळ संविधानानेच चालेल असे त्यांनी यावेळी सांगितलं

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनंतर आता पानी फाउंडेशनने समृद्ध ग्राम स्पर्धा स्रु केली आहे

सर गंगाधरराव चिटणवीस ट्रस्ट यांच्यातर्फे स्थानिक चिटणवीस सेंटर येथे एन जी ओ कनेक्ट हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे

यामध्ये नागपूर कारागृह दिव्यांग आदिवासी अशा अनेक क्षेत्रात काम करणा या संस्थांनी त्यांच्या बनवलेल्या गोष्टी विक्रीस ठेवल्या आहेत

चंद्रपूर इथं राज्यस्तरीय साहित्य सांस्कृतीक कार्यक्रमाच्या मंचावर निर्भया ते निर्भया एक म्क्त चिंतन असा परिसंवाद पार पडला यावेळी निर्भयाचं मिथक होणं द्खःदायक आहे अशी खंत डॉ पद्मरेखा धनकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले महिलांच्या प्रश्नावर आणि स्त्रीयांच्या समस्यांवर फक्तच महिलाच प्रढं येवून विचार मांडताना दिसतात ही मानसिकता बदलून महिलांच्या समस्यांविषयी प्रूषांना बोलत करायची गरजही त्यांनी व्यक्त केली यावेळी पत्रकार शर्मिष्ठा भोसले डॉ पल्लवी इंगळे डॉ प्रेरणा कोलते यांनी महिलां विषयीच्या प्रश्नांबददल विचार मांडले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 प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटीही बसवली जाईल या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिनाचं आयोजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं न्य्झीलंडनं भारताविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात द्सऱ्या दिवस अखेर एक्कावन्न धावांची आघाडी घेतली आहे बेसीन रिझर्व्ह इथं सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पासष्ट धावांमध्ये बाद झाल्यानंतर न्य्झीलंडनं आजचा खेळ थांबला तेंव्हा पाच बाद दोनशे सोळा धावा केल्या आहेत इशांत शर्मानं तीन गडी बाद केले आहेत भारतानं सकाळी पाच बाद एकशे बावीस धावसंख्येवर प्ढं खेळायला सुरूवात केली मात्र भारताचे उर्वरित पाच गडी फक्त त्रेचाळीस धावांची भर घालून तंबूत परतले

अमरावतीत स्रु असलेल्या महिला स्वयं सहायता समूहांच्या विभागीय प्रदर्शनीत आज बेरोजगार य्वक य्वतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

उमेद अभियानाअंतर्गत भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा हेत् होता या रोजगार मेळाव्यास जिल्हाभऱातून मोठया संख्येने बेरोजगार य्वक य्वतीनी सहभाग नोंदविला